अनेक ठिकाणचे निकाल जाहीर होत असून संध्याकाळपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची अपेक्षा आहे अहमदनगरजिल्ह्यातल्यासर्वाधिकचर्चेचाविषयठरलेल्याआदर्शगावहिवरेबाजारग्रामपंचायतनिवडणूकीतपो पटरावपवारयांच्याआदर्शग्रामविकासपॅनलनंसर्वजागाजिंकतएकहातीसत्तामिळवलीआहे

माजीमंत्रीभाजपानेतेरामशिंदेयांच्याचौंडीगावातभाजपाच्यापॅनलचापराभव झाला तिथंराष्ट्रवादीकाँग्रेसनंनऊपैकीसातजागाजिंकतसत्तापरिवर्तनकेलं

एकाठिकाणीकाँग्रेसआणिराष्ट्रवादीनंएकत्रितसत्तामिळवलीआहे

तिथंभाजपचाध्व्वाउडालाअसून कृषीराज्यमंत्रीडॉ

मात्रराजक्मारबडोलेयांचेच्लतभाऊमैपालबडोलेयांचापराभवझालाअसूनयाठिकाणीकाँ ग्रेसचे युवा उमेदवार निशांतरा ऊतविजयीझाले आहेत

नाशिकजिल्ह्याच्यादिंडोरीताल्क्याततिसगावग्रामपंचायतीतराष्ट्रवादीलाधक्काबसलाआहे तिथंशिवसेनेनंबाजीमारलीआहे

जिल्ह्यातल्याप्रत्येकतहसीलदारकार्यालयातहीमतमोजणीसुरूअसूननिकालानंतरविजयीमिरवणुककाढण्या सपोलिसांनीबंदीघातलेलीआहे

लातूरजिल्ह्यातऔसातालुक्यातल्याबेलकुंडइथल्यासंतशिरोमणीमारोतीमहाराजसहकारीसाखरकारखान्या चाचाचणीगळीतहंगामयेत्यामार्चमहिन्यातसुरूकरण्याच्यासूचनापालकमंत्रीअमितदेशमुखयांनीदिल्याआहेत त्यांनी कालया कारखान्यालाभेट देऊन पाहणी केली कारखान्यातवेगवेगळेनवीनप्रकल्पउभेकरण्यासाठीप्रयत्नकरावेत याकामासाठीआर्थिकअडचणयेऊदेणारनाही अशीग्वाहीत्यांनीयावेळीदिली

कोरोनासंकटाम्ळेराज्यभरातरक्तदानकमीझाल्यानंरक्ताचात्टवडानिर्माणझालाहोता याची गंभीरदखलघेतम्ख्यमंत्री उद्धवठाकरे यांनी जनतेला रक्तदानकरण्याचं आवाहनकेलंहोतं याआवाहनालाप्रतिसाददेतहेरक्तदानशिबिरआयोजितकेलंहोतं

पालघरजिल्ह्यातल्याडहाणू ध्दलवाडी तलासरीभागातल्याभूंकपाच्याधक्क्यांचंसत्रकाहीथांबताथांबतनाहीये कालरात्रीपुन्हाडहाणू तलासरीभागातसाडेतीनरिस्टरस्केलइतक्यातीव्रतेचाभूकंपाचाधक्काबसलाआहे

जवळपासदोनवर्षांपेक्षाजास्तकाळापासूनयाभागातभूकंपाच्याधक्क्यांचंसत्रस्रुआहे

उमरावजान आगमन बस्ती श्रीमानआशिक यांसारख्याचित्रपटांमधूनत्यांनीरसिकांसाठीआपल्यागायकीचानजराणापेशकेलाहोता

कालत्यांच्यापार्थिवावरअंत्यसंस्कारकरण्यातआले

पद्मविभूषणउस्तादगुलाममुस्तफाखानयांनीआपल्याबहविधयोगदानामुळेभारतीयशास्त्रीयसंगीतविश्वसमु दधकेलं उत्तमोत्तमशिष्यांच्यापिढ़्याघडवल्या त्यांच्यानिधनामुळेएकमहानशास्त्रीयसंगीतकारआणितितक्याचथोरव्यक्तिमत्वालाआपणमुकलोआहोत असंराज्यपालांनीआपल्यासंदेशातम्हटलंआहे

आणिअनेकपिढ्यांसाठीचंशास्त्रीयसंगीताचंचालतंबोलतंविद्यापीठचआपल्यातूननिधूनगेलंआहे

हिंगोलीआणिकळमन्रीच्याअग्निशामकदलाच्यापथकानंआगआटोक्यातआणली राजस्थानातूनसाप्तारामार्गेनाशिकमध्येयेतअसलेलाग्टख्याचामोठासाठानाशिकग्रामीणपोलिसांनीजप्तके लाआहे पोलिसांनामिळालेल्याग्प्तमाहितीच्याआधारेसापळारचूनदिंडोरीतालुक्यातवणीइथंदोनकंटेनरअडवलेअसता कंटेनरमधूनस्गंधिततंबाखूआणिग्टख्याचीवाहत्कहोतअसल्याचंआढळलं